आर्थिक निर्देशक आशा वाढवणारे असून या कठीण काळात देश म्हणून आपण बरंच काही शिकलो याचं श्रेय उद्योजक तरुण तरुण शेतकरी आणि सर्वसामान्य भारतीयांना जातं असं ते म्हणाले प्रढ बोलतांना ते म्हणाले की जागतिक महामारीच्या काळात आपल्या नागरीकांचं संरक्षण करण्यात भारतानं यश प्राप्त केलं असून देश इतर क्षेत्रातही पुन्हा उसळी घेऊ शकतो कोविड काळातही परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात विक्रमी थेट गुंतवणूक केली आहे देशातल्या खाजगी क्षेत्रानं देशांतर्गत गरजा पूर्ण करतानाचं स्वतःची जागतिक प्रतिमा ही निर्माण केली पाहीजे भारतात दर्जेदार उत्पादन तयार व्हावी आणि भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दिष्ट आहे सर्व सर्व प्रकारच्या अनावश्यक चौकटी दुर करण्यासाठी सरकार सुधारणा करत आहे कृषी क्षेत्रातल्या सुधारणा हे त्याचं उदाहरण आहे असं ते म्हणालेत शिपाई भता राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातल्या चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढं सुधारीत आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येन्सार प्रतीशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला या शाळांमधले नाईक पहारेकरी रात्रीचा पहारेकरी सफाई कामगार हमाल परिचर चौकीदार प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत झाल्यावर ही पदं संप्टात येतील असं शिक्षण विभागानं स्पष्ट स्पष्ट केलं आहे प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी संख्या असल्यास किती शिपाई लागू राहतील त्यांना शहरात आणि ग्रामीण भागात किती भता दिला जाईल यासंबंधीचे निर्देशही देण्यात आले आहेत ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चत्र्थ श्रेणी पद कार्यरत नाही तिथे हा आकृतीबंध लागू होणार नाही नवनिय्क्त सदस्य विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची राज्यपालांकडून घोषणा होण्याआधीच त्याला विरोध करणं च्कीचं आहे त्यामुळं सदस्य निवडीला विरोध करणारी याचिका फेटाळून लावावी अशी मागणी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे कायचातल्या तरतुदीनुसार सरकार या याचिकेला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही महाधिवक्ता आश्रतोष क्ंभकोणी यांनी म्हटलं आहे विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या बारापैकी आठ नावांवर आक्षेप घेत दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून ही आठ नावं निव्वळ राजकीय पार्श्वभूमीची असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे

मोफत रक्तप्रवठा महाराष्ट्रात आजपासून सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत रक्तप्रवठा केला जाणार आहे कोरोना काळात रक्त मिळण्यास रुग्णांना अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे या आधी रक्ताच्या एका पिशवीसाठी आठशे रुपये आकारले जात होते आता सरकारी सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रक्ताच्या पिशवीसाठी कोणतेही पैसे घावे लागणार नाही दरम्यान बृहन्मुंबई महापालिकेनं प्राथमिक टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे

याप्रसंगी पथसंचालनाचं निरीक्षण निरीक्षण मेजर जनरल आलोक बेरी समादेशक राष्ट्रीय कैडेट कोर अधिकारी प्रशिक्षण अकादमी यांनी केलं अधिका यांच्या या तीन महीन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत कठोर प्रशिक्षण देण्यात आलं ज्यामध्ये शारिरिक प्रशिक्षण योग ड्रिल व्यक्तिमत्व विकास विशेष सैन्य विषय विषय आणि सामाजिक जागृती ज्यामध्ये स्वच्छ भारत अभियान आपदा प्रबंधन सारख्या विषयावर विशेष लक्ष देण्यात आलं शरद पवार वाढदिवस शाह फ्ले आंबेडकरांची विचारधारा प्रढं नेणारी नवी पिढी घडवणे हे आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं

महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डों बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाची कास धरत समाज घडवण्यासाठी आपलं आय्ष्य वेचलं आपण सगळ्यांनी याच मार्गावर चालत समाजकारण करायला हवं असंही ते म्हणाले आजपर्यंत दिलेल्या सहकार्यासाठी त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांचं आभार मानलं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना श्भेच्छा प्राप्त झाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातले मंत्री आणि कार्यकर्त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत नागपूरातही डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आभासी सभेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांनी भुकंप पूर यासारख्या संकटातून राज्याचे आपति व्यवस्थापन कशा रितीने हाताळले यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला नागप्रसोबतच चंद्रपूर वाशिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबीर फळवाटप आणि इतर सामाजिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण राज्यातल्या ग्रामीण भागातील तरुण तरुणींना तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती मिळावी या हेतूनं पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून राज्य शासनाच्या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक युवक युवर्तीची निवड व्हावी यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं नागपूर ग्रामीण मधील काटोल आणि कोंढाळी इथं त्यांच्या हस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं उद्वाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते त्यासोबतच नरखेड भारसिंगी आणि थडीपवनी या ठिकाणी भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे यामुळं प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेची माहिती आणि पोलीस विभागात निवड होताना या शिबिराचा लाभ होईल पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तीस टक्के जागा महिलांसाठी राखीव आहे याचा लाभ मुर्लीनी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

मराठा लॉन्सर्स विदर्भ युथ क्रीडा मंडळ आणि राजूज जिम काटोल आणि कोंढाळी येथे साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर सुरु करण्यात आलं आहे

श्रीनिवास वरखेडी यांना प्रतिष्ठेचा राजप्रभा पुरस्कार कुंजुल्नी राजा इंडोलोजिकल रिसर्च अकादमी एर्नाकुलम् केरळ यांच्यातर्फे काल एका आभासी कार्यक्रमात प्रदान करण्यात आला ही अकादमी प्राच्यविद्याक्षेत्रात संशोधनकार्य करणारी जुनी संस्था असून सदर प्रस्कारासाठी विद्वानांच्या समितीद्वारा निवड केली जाते

वरखेडी यांनी परंपरागत परंपरागत शास्त्रविद्या आणि आध्निक संगणकीय भाषाशास्त्रात दिलेल्या मौल्यवान योगदानाकरिता या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे वाद निवारण केंद्र अकोल्यातील वैकल्पिक वाद निवारण केंद्र हे सामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे व्यासपीठ ठरले असून सर्वांसाठी न्याय या उद्दिष्टपूर्तीकडे पडलेले पाऊल होय असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए ए सय्यद यांनी आज केले वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे आज सय्यद यांच्या हस्ते दूरस्थ पद्वतीनं ई उद्वाटन करण्यात आले समाजातील आर्थिकदृष्ट्या कमक्वत वर्गाला न्याय मिळवून देता यावा यासाठी वैकल्पिक वाद निवारण केंद्रांची निर्मित करण्यात आली आहे

समूहाकडून कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय निम शासकीय तसंच खाजगी कंपन्यांकडून विविध घटकांवर काम करणाऱ्या बाबींवर नामांकन मागवण्यात आलं होतं त्यानुसार तज्ञ समितीच्यावतीनं घटकनिहाय पुरस्कार घोषित करण्यात आले महाबीजच्या प्रयोगशाळेला हा प्रस्कार मिळण्यामागे क्शल मन्ष्यबळ अद्ययावत उपकरणे आणि तंत्रज्ञान आदी विविध बाबींचा सहभाग असल्याचं महाबीज कडून सांगण्यात आलं